तसंच मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी दिवस अणि वेळ निश्वित करायला सांगितलं आहे भाजपा संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी यांनी काल राष्ट्रपतींना भेटून आपल्या समर्थकांच्या सहीचं पत्र सादर करुन सरकार स्थापनेचा दावा केला

ओदिशात नवीन पटनायक पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत

सिक्किम मधे सिक्किम क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमासिंग गोलाय यांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगितलं आहे अरुणाचल प्रदेशमधे पुन्हा एकदा भाजपाच्या पारडयात मतदारांनी माप टाकलं आहे अंधश्रद्वा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात वकील संजीव पुनाळेकर आणि सनातनचा साधक विक्रम भावे या दोघांना आज पूण्यात न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे केंद्रीय अन्वेषण संस्थेनं काल दोघांना मुंबईतून अटक केली प्नाळेकर हा दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांपैकी एका आरोपीचा परिचित असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं असून या हत्याकांडातल्या काही आरोपींची पूनाळेकरनं न्यायालयात बाजू मांडली आहे राज्य शासनाचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निर्माती तसंच दिग्दर्शक सुषमा शिरोमणी यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले यांना जाहीर झाला आहे या आणि इतर पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली अभिनेता भरत जाधव आणि परेश रावल यांना विशेष योगदान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे

तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले त्यांच्यावर मुरूड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी पद्धासेलिंग चालकाविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे क्रिकेट विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यांत काल लंडन इथं भारताला न्यूझीलंड विरोधात पराभव पत्कारावा लागला